पंतप्रधान आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने देशातील शेतकरी आता ऊर्जा निर्मितीदेखील करू शकतील असा विधास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला उत्तर प्रदेशात लखनऊ इथं आयोजित तीन दिवसांच्या कृषी कृंभ मेळ्याचं उद्वाटन काल पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केलं त्यावेळी ते बोलत होते शेतकरी आपल्या शेतात सौर उर्जेचा वापर करत आहेत

या शिखर परिषदेच्या वार्तांकनासाठी आमचे प्रतिनिधी नितीन केळकर त्यांच्या सोबत जात आहेत

गेल्या काही वर्षात भारत आणि जपान यांच्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागिदारी आणखिनचं मजवूत झाली आहे आणि ती पूर्वेकडील देशांबाबतच्या भारताच्या नव्या धोरणाच्या भक्कम पायावर उभी आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या जपान दौऱ्यांच्या पूर्वसध्येला केल आज पंतप्रधान जपान दौन्यावर रवाना होत आहेत उद्या आणि परवा असे दोन दिवस चालणाऱ्या इंडो जपान शिखर परिषदेत ते जपानचे पतप्रधान शिजो आबे यांच्याशी विविध विषयावर चर्चा करतील

पंतप्रधान जपानमधल्या भारतीय समृदायालाही संबोधित करणार आहेत पंतप्रधानांची इंडो जपान शिखर परिषदेसाठीची ही तिसरी जपान भेट आहे

नीतीन केळकर आकाशवाणी बातम्यांसाठी दिल्ली मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत

स्वामीनाथन यांना काल नवी दिल्लीत प्रदान करण्यात आला उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांच्या हस्ते या प्रस्काराचं वितरण झालं देशातील निम्म्याहन अधिक लोकसंख्येला रोजगार मिळवून देणाऱ्या कृषी क्षेत्राला धोरणकर्त्यांनी प्रथम प्राधान्य देण आवश्यक आहे असं नायड् यावेळी म्हणाले पशधन राज्यातील पशुधनात वाढ करण्यासाठी आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री पशुधन योजना राज्यात लवकरच सुरू करण्यात येणार आहे पश्सवर्धन द्ग्धविकास आणि मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांनी ही माहिती दिली

या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमाती आणि खुल्या प्रवर्गातील जनतेला मागेल त्याला पशुधन या तत्वावर प्रत्येकी एक गाय म्हैस शेळी मेंढी असं पशुधन दिल जाईल

सीबीआय सध्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक अलोकक्मार वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी दोन आठवड्यात पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं काल केंद्रीय दक्षता आयोगाला दिले ही चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली घ्यावी असेही निर्देश देण्यात आले आहेत एल्गार परिषद एल्गार परिषद प्रकरणी स्थानबद्ध असलेले सुधा भारव्राज वर्णन गोन्साल्विस आणि अरुण परेरा यांचा जामीन अर्ज काल पुणे सत्र न्यायालयान फेटाळला पोलिसांनी पुराव्यादाखल जमा केलेल्या साहित्यावरुन या सगळ्यांचा माओवाद्यांशी संबंध असल्याचं दिसून येत आहे असं मत न्यायालयानं सुनावणीवेळी नोंदवलं त्यानंतर गोन्साल्विस आणि परेरा यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं भीमा कोरेगांव दरम्यान भीमा कोरेगाव प्रकरणी नागरी हक्क कार्यकर्ते गौतम नवलाखा यांना अटक करण्याला मुंबई उच्च न्यायालयान काल स्थगिती दिली

देखभाल दुरुस्तीनंतर या विमानाच्या दोन यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या आहेत या सुखोईमुळे हवाई दलाची ताकद वाढली असल्याचं एअर मार्शल हेमंत शर्मा यावेळी म्हणाले चीन भारत परिषद चीनी कंपन्या महाराष्ट्रातल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असून त्यांना गुंतवणूकीसाठी सगळ्या सेवा सुविधा दिल्या जात आहेत असं प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यानी काल पुण्यात केल सातव्या भारत चीन परिषदेच उद्धघाटन काल पुण्यात झालं तेव्हा ते बोलत होते भारत आणि चीनी कंपन्यांमधल्या सामंजस्य करारांमुळे दोन्ही देशांमध्ये संबध वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी पर्यटन मंत्री जयक्मार रावळ संपर्क मंत्री गिरीश बापट उपस्थित होते आंदोलन भंडारदरा धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडू नये या मागणीसाठी आज अकोले बंद आणि भंडारदरा धरणाचं चाक बंद करणार असल्याचा इशारा अकोले शेतकरी संघर्ष समितीनं दिला आहे यावाबत समितीनं काल अकोले तहसीलदारांना निवेदन दिलं असून आज तहसील कार्यालयाला घेराव घालण्यात येणार आहे आमदार वैभव पिचड आणि डॉ अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय संमतीनं हा निर्णय घेतला दरम्यान नाशिक जिल्ह्यामधील धरणामधून जायकवाडीला पाणी सोडण्यास तिथल्या नागरिकांचा विरोध आहे भाजप वगळता सर्व विरोधी पक्षांनी नाशिकच्या जलसंपदा कार्यालयासमोर विरोध दर्शवण्यासाठी काल निदर्शनं केली तर इगतप्रीच्या आमदार निर्मला गावित यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी भावली धरणाचे उघडलेले दरवाजे बद केले आढावा मुंबई गोवा महामार्गाचं संपादन आणि आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा सार्वजनिक बाधकाममत्री चंद्रकांत पाटील यांनी काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला या महामार्गाच्या कामाला गती देऊन येत्या मार्चपर्यंत किमान दोन मार्गिकांचं काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले

शेतकऱ्यांनी या धान खरेदी केंद्रावरच हमी भावान धान विक्री करावी असं आवाहन करण्यात आलं आहे पीक पाहणी ब्लडाणा जिल्ह्यातील कमी पावसामुळे खरीप हंगामातील पिकं संकटात सापडली आहेत या पिकाची पाहणी कृषि आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल केली तसंच गावातील पाणी प्रवठ्याविषयी माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या प्रकाशन भारतीय क्रिकेटला चंद्र बोर्डॅसारख्या दिग्गज खेळाडूंचा वारसा आहे क्रिकेटने आम्हाला आयुष्यात जे दिलंय त्याची परतफेड करणं अवघड आहेअशी भावना भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सूनील गावस्कर यांनी काल प्ण्यात व्यक्त केली ज्येष्ठ क्रिकेटपट्ट चंदू बोर्डे यांच्या पँथर्स पेसेस या आत्मचरित्राचं प्रकाशन काल गावस्कर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते अनुबंध प्रकाशननं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे

आज दुपारी दीड वाजता सामना सुरु होईल हवामान राज्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात काल तुरळक ठिकाणी पाऊस पडला तर विदर्भात हवामान कोरडं होतं विदर्भात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे